सर्व राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आज शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरयाणामधे क्रैनाबाद आणि रेवडी क्रें दोन प्रचारसभा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात नवापूर अकोले आणि कर्जत कें जाहीर सभा घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत बांद्र उपनगरात प्रचारसभा धेतली

असा गुन्हा करणाऱ्यांना यापुढे जबर शिक्षेला सामोरं जावं लागेल याची कल्पना असल्यानं तशी परिस्थिती पुन्हा उद्ववणार नाही असं ते म्हणाले

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं आहे असं ते म्हणाले दरम्यान काँप्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल हरयाणा श्वे प्रचारसभा घेतली भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे प्रसारमाध्यमंही वस्तुस्थिती सांगायला धजावत नाहीत असा आरोप त्यांनी केला विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते स्वच्छ भारत मोहीम म्हणजे सक्रीय लोकसहभागातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी जनसामान्यांमधले सुप्त गुण हुडकले पाहिजेत असंही नायडू यावेळी म्हणाले संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी मेक जे डिया उपक्रमाअंतर्गत पुढं येणाऱ्या भारतीय उद्योगांना संरक्षण दलांनी साथ द्यावी असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे

जगात सर्वत्र युद्धाचं स्वरुप बदलत असून अपारपारिक पद्धतीच्या शस्त्रास्त्रावर भाविष्यात भर राहील असं त्यांनी स्पष्ट केलं संरक्षण दलातल्या विविध विभागांनी एकत्रितपणे देशाच्या सीमांचं रक्षण समर्थपणे केलं असून देशांतर्गत आपत्ती काळातही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे अशा शब्दात राजनाथ सिंग यांनी सेना दलांच्या कार्याचा गौरव केला आहे आंतरमंत्रीगटाच्या समितीनं काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा केली अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव नेहमीप्रमाणे सामान्य झाले आहेत तसंच मध्य प्रदेशातूनही टोमॅटोची आवक होत आहे त्यामुळे दर आणखी कमी होतील असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या बैठकीत सांगितलं त्याचप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून कांद्याचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार असल्यानं दिवाळीच्या कालखंडात कांद्याचे भावही कमी होण्याची शक्यता आहे देशात डाळींचा पुरेसा साठा आहे त्यामुळे कॅद्रीय भंडार आणि सफलच्या माध्यमातून देशभरात डाळींचं वितरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याकरता प्रगतीपथावर असलेल्या वाटाघाटी लवकर संपवण्याची केंद्रसरकारची ङेछा आहे

रवी यांनी काल कोहीमा िक्वे नागा समाजातल्या प्रमुख सदस्यांशी चर्चा केली

नागालँडमधे दहशतीखाली प्रदीर्घ वाटाघाटी होणं उचित नाही अशी केंद्रसरकारची भूमिका असून या संदर्भात प्रसारमाध्यमांमधे उलटसुलट चर्चा थांबवण्याच्या दृष्टीनं ही बैठक काल घेण्यात आली स्टि अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी गुजरात केडरचे पोलीस अधिकारी अनुप कुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती विषयक समितीने काल या प्रस्तावाला मंजुरी दिली दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डटेटॅ यांच्यात काल शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक निवेदन जारी करून ही माहिती दिली दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत आहेत त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रातली भागिदारी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीही मान्यता दिली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे यानंतर दोन्ही देशांमध्ये सागरी संरक्षण पर्यटन सांस्कृतिक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले चार करारही झाले ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी मांडलेल्या ब्रेक्झिटच्या नव्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करण्यासाठी आज ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचं विशेष अधिवेशन होणार आहे आपण मांडलेल्या प्रस्तावापेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही त्यामुळे सर्व खासदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन बोरीस यांनी काल केलं होतं सभागृहात बोरीस यांच्या हुजूर पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हा प्रस्ताव संमत करून घेण्यासाठी बोरीस यांना इतर पक्षांचे तसंच अपक्ष खासदारांवर अवलंबून राहावं लागणार आहे हा प्रस्ताव संमत झाला नाही तर बोरीस यांना थेरेसा मे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार युरोपीय महासंघाकडे ब्रेकिझटच्या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मागावी लागणार आहे

बाब अल खेर या गावानजीक तुर्कस्ताननं हवाईहल्ला करुन उखळी तोफांचा मारा केल्याचं सीरियाच्या मानवाधिकार निरीक्षकांनी सांगितलं तुर्कस्तानने आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा श्राारा दिला असून अमेरिकेनं सूचवलेला संघर्षविरामाचा पर्याय बासनात गुंडाळला आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी नुकतीच तुर्कस्तानची राजधांनी अंकारा ब्रें भेट देऊन केलेल्या कराराचं तुर्कस्तान उल्लंघन करत आहे असं कुर्दिश प्रवक्ते मुस्तफा बाली यांनी सांगितलं सीरियातल्या रस अल ऐन या शहरातून कुर्दिश फौजेला बाहेर काढण्यासाठी पाच दिवस युद्धबंदी करावी असं अमेरिकेचं म्हणणं होतं भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान क्रिकेट कसोटी मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून रांची इथं सुरु होत आहे

हा तिसरा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न राहील तिसऱ्या सामन्यासाठी दुखापतग्रस्त कुलदीप यादवच्या जागी झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम याचा संघात समावेश केला आहे मलेशियामधे जोहोर बाहरु इथं सुरु असलेल्या सुलतान जोहोर कप कनिष्ठ हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि ब्रिटन दरम्यान रंगणार आहे

उत्तर प्रदेशातल्या हिदू समाज पार्टीचा अध्यक्ष कमलेश तिवारी याच्या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे तिवारी याची काल लखनऊ इथं दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली या प्रकरणात सी सी

व्ही चित्रणासह काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत गुन्हेरांना लवकरच पकडलं जाईल असं राज्याचे पोलीस महासंचालक ओ

सिंग यांनी वार्ताहरांना सांगितलं